लोकसभा निवडण्कीच्या मतदानासाठी नागपूर पोलीस प्रशासन सज्ज

देशात भारतीय नववर्षांच हर्षोल्हासात स्वागत

आणि प्रफ्ल पटेल फिफाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य म्हणून निवडून येणारे पहिले भारतीय

सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या अध्यक्षांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या उमदेवारांच्या प्रचारार्थ प्रचारसभा घेऊन मतदारांचं समर्थन मिळविण्याचा प्रयत्न केला

यामध्ये नागपूर रामटेक वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिम्र आणि यवतमाळ वाशिम या मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे

या सातही मतदारसंघात भारतीय जनता पक्ष तसंच कांग्रेस या दोन पक्षातच सरळ लढतीचे चित्र आहे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची यूती असून कांग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष यांची यूती आहे काही मतदारसंघात बहजन समाज पक्ष आणि वंचित बहजन आघाडीच्या उमेदवारांनीही निवडणूकीत रंग भरला आहे या सात मतदारसंघातील प्रम्ख लढतीमध्ये नागप्र मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे ईथून केंद्रिय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी प्न्हा निवडणूक रिंगणात असून त्यांच्या विरूद्व कांग्रेसने भाजपाचे माजी खासदार नाना पटोले यांना उभं केलं आहे चंद्रपूर मतदारसंघातून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या विरोधात एके काळचे शिवसैनिक आणि आमदार असलेले स्रेश धानोरकर यांना कांग्रेस पक्षातर्फे उभं आहेत या दोन्ही मतदारसंघात अटितटीची लढत आहे तर अकोला मतदारसंघात यावेळी तिरंगी लढतीचे चित्र असून भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्या विरूद्ध कांग्रेसचे हिदायत पटेल लढत आहेत अकोला मतदारसंघातून वंचित बह्जन आघाडीचे प्रकाश आंबडेकर यांच्या निवडणूक रिंगणात उतरल्याने इथं तिरंगी लढत दिसून येत आहे राजकीय पक्षाचे नेते आपल्या बाजूनं जनसमर्थन प्राप्त करण्यासाठी रॅली पदयात्रा आणि सभा या माध्यमातून प्रचार करीत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भात वर्धा आणि गोंदिया या दोन ठिकाणी प्रचार सभेत मार्गदर्शन केले तर कांग्रेसचे अध्यक्ष राहल गांधी यांनी विदर्भात नागपूर चंद्रपूर आणि वर्धा या तीन ठिकाणी प्रचारसभा घेतल्या बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी देखील आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नागप्र इथं मार्गदर्शन केलं

व्ही एम

व्ही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी ओडिशातील संदरगड इथं आयोजित प्रचारसभेत जनतेला संबोधित केले राज्यातील बिजू जनता दल सरकार शेतकरी आणि गरिबांसाठी असलेल्या आय्ष्यमान भारत या योजनेची अंमलबजावणी योग्य रितीनं करीत नसल्याचं त्यांनी सांगितलं देशात स्थिरता राखण्यासाठी सक्षम सरकारची गरज असल्याचं सांगन आमचं सरकार सबका साथ सबका विकास या तत्वावर चालणारं सरकार आहे असं ते म्हणाले म्हणूनच केंद्रात आमच्याच पक्षाचं सरकार बहमतानं निवडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सोनपूर इथं देखील पंतप्रधान मोदी यांनी सभा घेतली तसंच छत्तीसगड मधील बालोड आणि त्यानंतर महाराष्ट्रातील नांदेड इथं ते जनसभांना संबोधित करणार आहेत कांग्रेस अध्यक्ष राहल गांधींनी देखील आज उत्तराखंडमधील श्रीनगर इथं सभा घेतली

भाजपा सरकार हे भांडवलदारांच्या निर्देशान्सार काम करत असल्याची टीका त्यांनी यावेळी बोलताना केली अलमोरा आणि हरिद्वार इथं देखील ते सभा घेणार आहेत

तर या ठिकाणी त्यांच्या संख्येप्रमाणे आम्ही बंदोबस्त लावतो यानंतर आमचे डी सी पी

सी पी

त्याच्यानंतर आमचे स्ट्रायकिंग फोर्स आहेत याची आम्ही आखणी केली आहे

एस एफ ची कंपनी येणार आहे

देशाच्या विविध भागात भारतीय नववर्षाचं स्वागत हर्षोल्लासात करण्यात येत आहे आज भारतीय नववर्ष उत्सव चैत्र श्क्लादी उगादी गूढीपाडवा चेटीचंड नवरेह सजीबू चेरिआओबा आनंद आणि उत्साहात साजरा करण्यात येत आहे महाराष्ट्रात देखिल चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात ग्रढीपाडवा आज साजरा करण्यात येत आहे आजच्या दिवशी श्रीरामांचं वनवास संपवून अयोध्येत आगमन झाल्या निमित्त ग्ढी उभारण्याची परंपरा स्रू झाल्याचा इतिहास आहे आजचा दिवस अत्यंत शुभ मानला जात असून साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे आजच्या दिवशी घरात नवीन वस्तू आणि सोन्यासारख्या मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्यात येते आज पासून चैत्र नवरात्राला देखिल सुरूवात होते राज्यासह नागप्रात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकऱ्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच राज्यपाल चेन्नामनेनी विदयासागर राव यांनी यानिमित्त देशवासियांना श्भेच्छा दिल्या आहेत निवडणूक आयोगाने प्रशिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले असून भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघातील सर्वच विधानसभा क्षेत्रात अधिकारी कर्मचाऱ्यांचे दोन प्रशिक्षण यशस्वीरित्यापूर्ण झाले आहेत

मतदारांना जागृत करण्याकरिता भारतीय निवडणूक आयोग आणि भारतीय रेल्वेने लांब अंतराच्या रेल्वेगाड्यांचा वापर केला असून यातील हिमसागर एक्स्प्रेस आज रात्री बल्लारपूर आणि चंद्रपूर इथं आगमन होणार आहे निवडणूक आयोग आणि भारतीय रेल्वे मंडळातर्फे केरळ एक्स्प्रेस हावडा एक्स्प्रेस ग्वाहाटी एक्स्प्रेस तसंच हिमसागर एक्स्प्रेस अश्या चार लांब प्रवासी गाड्यांवर मतदान जनजागृती करण्याचा संदेश मतदाता हेल्पलाईन क्रमांक राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलसह महत्वाचे तपशील आणि जनजागृती करीता आकर्षक फलक लावण्यात आले आहे

चंद्रप्र लोकसभा निवडण्कीतील भाजपाचे उमदेवार हंसराज अहीर कॉग्रेसचे उमेदवार स्रेश धानोरकर यांना खर्चाच्या तफावतीसाठी तर बहजन पार्टीचे स्शील वासनिक यांना नोंदवही सादर न करण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या आहेत प्रचारादरम्यान होत असलेल्या आणि आतापर्यंत झालेल्या निवडणूक खर्चाचा आढावा चंद्रपूर जिल्ह्याचे निवडणूक खर्च निरीक्षक एम

बिजू यांनी घेतला

यावेळी म्ख्य सचिव यू

मदान उपस्थित होते

कमल भोंडे यांनी पत्रपरिषदेत दिली अखिल भारतीय फ्टबॉल महासंघाचे अध्यख प्रफ्ल पटेल आंतरराष्ट्रीय फ्टबॉल संघटना महासंघ अर्थात फिफाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य म्हणून निवडून येणारे पहिले भारतीय ठरले आहे

पटेल यांचं सदस्यत्व चार वर्षांसाठी राहणार आहे भारत सरकार द्वारे घेण्यात आलेल्या य्

ब्लढाणा जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील जामोद इथं काल संध्याकाळी विहिरीत उतरलेल्या दोन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला आमच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितीनुसार हे शेतकरी कचरा काढण्यासाठी विहिरीत उतरले होते